सिंधुदुर्गात आज कडकडीत बंद सुरु आहे मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडं तोडून आणि टायर जाळून रस्ते वाहतूक रोखण्याचा प्रयत्न होत आहे जिल्ह्यातली एसटी बस वाहतूक पूर्णपणे बंद आहे

शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी दिली आहे काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र सकाळी सुरू होत्या सावंतवाडी देवगड कुडाळ कणकवली इथं आंदोलकांनी मार्गावर झाड तोडून टाकली तसंच टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला कणकवलीत मराठा समाजाच्या युवकांनी मोटार सायकल रॅली काढली तसंच काही काळ महामार्ग रोखून धरला कणकवलीसह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त आहे कणकवलीत शीघ्र कृतीदलाचं पथकही तैनात केलं आहे सर्व बाजारपेठा बंद आहेत एकूणच जिल्ह्यात बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे जालना जिल्ह्यातही आज ठीकठिकाणी चक्काजाम आंदोलनामुळे बस वाहतूक पूर्णतः बंद आहे नाशिकमधे मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरु केलं आहे आज सकाळपासून येवला इथं कडकडीत बंद पळाला जात आहे पिंपळगाव बसवंत आणि मनमाड इथं रस्ता रोको करण्यात आला तर मनमाडला रेल रोको करण्याचा प्रयत्न झाला हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी एकही बस धावली नाही त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे दरम्यान कळमनुरीचे आमदार डॉ संतोष टारफे यांची चारचाकी गाडी काल रात्री हिंगोली इथं अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली आग वेळीच आटोक्यात आणल्यानं अनर्थ टळला मात्र कारचं मोठं नुकसान झालं बुलडाणा जिल्हयात चिखली इथं काल मराठा समाजातल्या काही तरूणांनी जलसमाधी आंदोलन केलं याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलकर्त्याना ताब्यात घेतलं नंतर त्यांची जामिनावर सुटका केली नवी मुंबईत कोपरखैरणे भागात काल आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आंदोलनकर्त्यांनी गावात तोडफोड केली होती त्यानंतर गावातलं वातावरण तणावपूर्ण होतं रात्रीपासून या भागातली इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असून उद्या दुपारपर्यंत ती बंद राहणार आहे दरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ पोलीस अधिका यांनी आज ग्रामस्थांची भेट घेतली आंदोलनकर्त्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं आक्षासन त्यांनी दिलं

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ राज्यातील अधिकाधिक बेरोजगार युवक युवतींना व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने या योजनेचं स्वतंत्र वेबपोर्टल विकसित करण्यात येत असून यात योजनेच्या माहितीबरोबर प्रशिक्षण आणि राज्यभरातील रोजगाराच्या संधी विषयक माहिती उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

कुठल्याही मराठी तरुणानं आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये असं आवाहन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे सरकारला तुमचा जीव प्यारा नाही फक्त तुमची मतं हवी आहेत वास्तविक मराठा समाज म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी तसं केलं नाही लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले अशी टीका राज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केली आहे सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं उगाच लोकांच्या भावनांशी खेळत बसू नये असंही या पत्रकात म्हटलं आहे रायगड जिल्हयात उरणहन मुंबईकडे निघालेली एम एल

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी पीएमएलए न्यायालयानं फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहल चोक्सी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे